भूतानमधल्या रूपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाल त्यावेळी ते बोलत होते भूतानला शक्य ती सर्व मदत करण्याला भारताचं नेहेमीच प्राधान्य असल्याचं ते म्हणाले रूपे कार्डमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल असं सांगून इस्रोच्या सहाय्यानं भूतानचा उपग्रह सोडण्यासाठीचं काम वेगानं सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला यासाठी येत्या डिसेंबरमध्ये भूतानचे चार अवकाश अभियन्ते भारत दौर्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या भूतान दौऱ्याच्या वेळी रूपे कार्डच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती मोदी पदवीप्रदान पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या आठव्या पदवी प्रदान कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत

याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मोनोक्रिस्टलाईन सोलार फोटो व्होल्कॅनिक पॅनेलच्या उत्पादन केंद्राचं आणि जल तंत्रज्ञान केंद्राचं भूमिपूजनही होणार आहे विद्यापीठातल्या दोन संशोधन केंद्रांचं आणि क्रीडा संकुलाचं उद्घाटनही मोदी करणार आहेत

अमेरिकेनं कोविड नियंत्रणासाठी नव्यानं काही निर्बंध लागू केले आहेत जपानच्या पंतप्रधानांनीही नागरिकांना कोविड नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे

आयष्यमान भारत देशभरात पन्नास हजारांहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र कार्यान्वित करत भारतानं महत्वाचा टप्पा गाठला आहे

केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयात्नांमुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले या कठीण काळात समर्पित भावनेनं आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल आघाडीचे आरोग्यसेवक अधिकारी आणि आशा सेवकांचे त्यांनी आभार मानले

या केंद्रांमध्ये नवीन बीएएमएस पदवीधारक डॉक्टर्स नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ विजय कांदेवाड यांनी दिली आहे कोविड साथीमुळं या आरोग्य केंद्रांच्या स्थापनेला उशीर झाला आता वैद्यकीय परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर सरकारनं ही प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली

कल्याण चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला दिली

शाळामध्ये माध्यान्ह भोजन देण्यात येत असल्याची माहिती चक्रवर्ती यांनी दिली

कोरोना संदर्भातले सर्व नियम पाळूनच यामध्ये सहभागी होता येईल असं पर्यटन संचालनालयानं स्पष्ट केलं आहे प्रत्येक व्यक्तीने मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केलेलं असणं आवश्यक आहे

यामुळं मेघालयातील रस्त्यांचं जाळ सुधारून राज्याच्या कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होऊ शकते लष्करप्रमख लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्फोटकं निर्माण क्षमता युद्धातील मूलभूत क्षमता मजबूत करणं आणि युद्धनीतीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे

चीनचा वाढता धोका आणि युद्धाची बदललेली क्षेत्रं हा वेबिनारमधील चर्चेचा विषय होता यावेळी जनरल नरवणे यांच्या हस्ते स्कॉलर वॉरियर पुरस्कार प्रदान करण्यात आले उर्जा संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या उर्जा व्यवहारांमध्ये भारताला महत्वाचं स्थान मिळत असून भारतानं इतर अनेक देशांसमोर आदर्श निर्माण केला आहे अशा शब्दात आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेचे कार्यकारी अधिकारी फातिह बिरोल यांनी काल भारताची प्रशंसा केली उर्जा तंत्रज्ञानाबाबतचा दृष्टीकोन या विषयावर दूर दृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते नागरिकांना स्वच्छ उर्जा देण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक करताना बिरोल यांनी उज्ज्वला आणि उजाला या अभियानांचा उल्लेख केला या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सहभाग घेतला होता पर्यावरण बदलाविरोधात लढण्यासाठी भारतानं अनेक पावलं उचलली असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं पी एफ ओ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओ च्या सामाजिक सुरक्षा योजनेत योगदान देणाऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये घटली असल्याचं माध्यमांमधील वृत्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आज फेटाळून लावलं या संदर्भातील वृत्तात दिलेली माहिती चुकीची आणि निराधार असून सहयोगी संस्था आणि सभासदांसंदर्भात प्रसिद्ध केलेली आकडेवारी ई पी एफ ओ च्या अधिकृत स्रोतांशी सुसंगत नसल्याचं इपीएफओनं स्पष्ट केलं आहे

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि वीस ग्रँन्ड स्लॅम विजेतेपद खात्यात असलेल्या नदालला एटीपी फायनल्स स्पर्धा अद्याप जिंकता आलेली नाही

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमर्कार